उत्तर प्रदेशातल्या चंदौली जिल्ह्यात पडाव भागात एका जाहीर सभेत ते बोलत होते

राम मंदिराच्या उभारणीला वेगानं सुरुवात होईल असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान काल एक दिवसाच्या वारणसी दौऱ्यावर होते या दौ यात त्यांनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं वाराणसी उज्जैन आणि ओमकारेश्वर या तीन ज्योतिर्लिंगांना जोडणाऱ्या महाकाल एक्सप्रेसला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला शपथविधी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी काल दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल आणि त्यांच्या मत्रिमंडळातील सहकाऱ्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीच्या डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अडतिसाव्या पदवीदान समारंभात ते काल बोलत होते कुलगुरू डॉ संजय सावंत कृषी मंत्री दादासाहेब बुसे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते ठाकरे नाशिक जुने आणि कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असून जलद न्यायदानासाठी या प्रकियेशी संबंधित प्रत्येक घटकांनी पूढाकार घेतला पाहिजे असं मत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल नाशिक इथं व्यक्त केलं महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनच्या वतीनं नाशिक इथं आयोजित राज्य वकील परिषदेत ते बोलत होते न्यायाधीश घडवणारं विद्यापीठ नाशिकमध्ये व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं जिल्हा न्यायालयांच्या आवारातल्या नव्या इमारतीचं भूमिपजनही ठाकरे यांच्या हस्ते काल झालं शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांना जलद न्याय मिळणं आवश्यक आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले आपल्या या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत

मिशन उभारी यवतमाळ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख कायमची पुसुन टाकण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात मिशन उभारी उपक्रम राबवला जाणार आहे ऐकूया या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्व विभागाच्या समन्वयाने मिशन उभारी या उपक्रमाअंतर्गत विविध उपाय योजना राबविण्यात येणार आहेत

यात गावपातळीवरील तलाठी ग्रामसेवक पोलिस पाटील बीट जमादार यांच्यासह संबंधित आत्महत्याग्रस्त कृटबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी यवतमाळहन श्रीकांत राऊत सह विजयकुमार लडकत पुणे भाजपा बैठक नवीमंबई महाराष्ट्राची पुढची निवडणूक स्वबळावर लढू आणि त्या निवडणूकीत भाजपाचाच विजय होईल असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नङ्डडा यांनी काल व्यक्त केला भारतीय जनता पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते

नवीमूंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजपाच सत्तेत येईल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला या परिषदेला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासह पक्षाचे अनेक नेते लोकप्रतिनिधी उपस्थित होते पवार सांगली माजी मंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या अंजनी गावातल्या स्मृती स्थळाचं काम एक वर्षाच्या आत पूर्ण केलं जाईल आणि त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं पाटील यांच्या पाचव्या प्ण्यतिथी कार्यक्रमात ते काल सांगली जिल्ह्यात अंजनी इथं बोलत होते राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नसल्याचंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं

ते काल पूण्यातल्या पाषाण इथल्या पोलिस संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित वरिष्ठ अभियंता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते टोलमाफी पूणे सातारा रस्त्यावरची गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेली कामं त्वरित पूर्ण करावीत आणि खेड शिवापूरचा टोल नाका पूणे जिल्ह्याबाहेर हलवावा या मागणीसाठी काल सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं

त्यानंतर समितीनं आपलं आंदोलनही तात्पुरतं स्थगित केलं आहे

नाशिक इथल्या डोंगरे वसतिगृह मैदानावर कालपासून विभागीय प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते

बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे

सध्या प्रत्येकी तीन जण मुंबई सांगली आणि पुण्यात भरती आहेत हल्ला नाशिक लासलगाव इथं परवा एका महिलेला पेट्रोल टाकून पेटवण्यात आलं होतं

या प्रकरणी मुख्य संशयीत रामेश्वर भागवत याला अटक करण्यात आली असून पेट्रोलपंप चालक आणि पेट्रोल देणाऱ्या कामगाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत अत्याचार गडचिरोली गडघिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातल्या मतीमंद युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या एक वर्षापासून हा प्रकार सुरू होता या प्रकरणाची वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकी या पाच जणांनी दिली होती महाशिविर गोंदिया गोंदिया जिल्यातील नागरिकांना एकाच वेळी एकाच ठिकाणातून शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी या साठी महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे याचं उदघाटन मुबई उंच न्यायालयाच्या नागपूर खंडपीठावे न्यामूर्ती एस जी गिरडकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काल झालं

मत्य अकोला जिल्ह्यातल्या देगाव या ठिकाणी काल सकाळी विजेचा धक्का लागून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला

मालवाहू वाहन झाडाला धडकल्यानंतर खोल खड्ड्यात कोसळल्यामुळे हा अपघात झाला जखमीवर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत